गेल्या वर्षी आजच्याच दिवशी मातृभूमीचं रक्षण करताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती आज लेथपोरा तळावर आदरांजलीचा कार्यक्रम आयोजण्यात आला होता यावेळी तिथं तयार केलेल्या शहीदांच्या स्मारकाचं उद्घाटन झालं

महाराष्ट्रातले उमेश गोपीनाथ जाधव हे या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून उपस्थित होते

जधीरे मोहम्मदच्या दहशतवाद्यानं स्फोटकानं भरलेली मोटारगाडी या दलाच्या काफिल्याजवळ आणून तिचा स्फोट घडवला होता पुलावामा हल्ल्यातल्या शहीदांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावणा या शूर सैनिकांच्या त्यागाला कृतज्ञ देश प्रणाम करत आहे असं ट्विट कोविंद यांनी केलं आहे सर्व प्रकारच्या दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याचा भारताचा निर्धार कायम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावत असताना या बहादुर जवानांनी केलेलं प्राणांचं बलिदान देश कायम स्मरणात ठेवेल असं मोदी यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही या शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे जम्मू कश्मीर मधल्या पूछ जिल्हात सुरक्षादलांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ववस्त केले असून तिथून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे कुनाईयान इथं विशेष दलांनी ही कारवाई केली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सुसा यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली उभय नेत्यांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमधले सहकार्य वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली पोर्तुगालचे अध्यक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार असून राष्ट्रपती भवनात त्यांच्या स्वागतासाठी मेजवानी आयोजित केली आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूही पाहण्यांची भेट घेणार आहेत डी सुसा चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत पोचले त्यांच्या या दो यात दोन्ही देश उभयपक्षी संबधातल्या प्रगतीचा आढावा घेतील तसंच सहकार्याच्या नव्या बाबीवर चर्चा करतील माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमीत्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे उमदेपण शालीनता आणि लोकसेवेसाठी वचनबद्धता ही स्वराज यांच्या व्यक्तीमत्वाची वशिष्य होती असं मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारतीय संस्कृतीच्या नितीमूल्यांशी त्यांची घट्ट बांधिलकी होती देशाच्या जडणघडणीचं मोठं स्वप्न त्यांनी पाहीलं होतं असंही त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे स्वराज या आपल्या अत्यंत चांगल्या सहकारी आणि उत्तम मंत्री होत्या असं मोदी यांनी म्हटलं आहे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात लखनौमधे झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याबद्दल लखनौ जिल्हा प्रशासनानं तेरा लोकांना नोटीसा बजावल्या आहेत

ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आपत्कालीन स्थिती उद्भवलीच तर त्यासाठी औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं

त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या संसर्गांची खात्री करण्यासाठी आवश्यक नमुना चाचण्यांसाठी मालदीव आणि अफगाणिस्तानला तर रुणांच्या व्यवस्थापनासाठी भुतानला भारतानं मदतीचा हात पुढे केला असल्याची माहिती त्यांनी दिली सीमा भागात सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे तसंच विमानतळावरच्या तपासणी यंत्रणाही सुरु असल्याची खात्री करुन घेतली जात आहे प्रधानमंत्री कार्यालयासह इतर संबधित मंत्रालयाचंही परिस्थितीवर लक्ष आहे असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं सरकारनं आवश्यक औषधांचा साठाही करुन ठेवल्याचं ते म्हणाले

त्यापैकी एक जण जपानमधला तर दुसरा फिलीपाईन्समधला आहे

व्रिटनचे अर्थमंत्री म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांची नियुक्ती झाली आहे सुनक हे इन्फोसीसचे सहसंस्थापक रामराव नारायणमूर्ती यांचे जावई आहेत सुनक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद यांची जागा घेतील भारतीय वंशाचे आणखी एक खासदार अलोक शर्मा यांची ब्रिटनच्या मंत्रिमंडळात उद्योग सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे या दोघांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या तीन झाली आहे मुंबई उच्च न्यायालयान आज सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना एल्गार परिषद प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारला मात्र न्यायालयानं या दोघांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे या दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी

नाईक यांच्यापुढे सुनावणी झाली